औरंगाबाद जिल्ह्यात दौलताबाद वाळूज सिडको तसंच कन्नड या भागातही प्रत्येकी दोन रुग्ण आढळले आहेत दरम्यान दौलताबाद प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी आणि एका परिचारिकेला कोरोना विषाणू संसर्ग झाल्याचं स्पष्ट झाल्यानंतर हे आरोग्य केंद्र सील करण्यात आलं या केंद्राचा परिसर निर्जंतूक करण्यात येत आहे

ही महिला मुंबईहून आली होती आणि तपासणीत ती कोरोना विषाणू बाधित आढळली होती दरम्यान या महिलेची दोन्ही बाळं सुखरूप असल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेनं दिली आहे

श्रमिक रेल्वेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांपैकी काही जण आधीपासूनच आजारी असल्याचं दिसून आलं आहे यामुळे कोरोना विषाणूचा संसर्ग होण्याची भीती असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे

गेल्या आठवडाभरापासून ते न्यूमोनियाने आजारी होते औरंगाबाद इथल्या खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं

त्यांनी उभारलेल्या महाराष्ट्र पब्लिक स्कूलमधून आजवर हजारो विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतलं आहे औरंगाबाद शहरात या शाळेच्या चार शाखांमधून अध्यापनाचं काम केलं जात आहे मेजर घुगे यांच्या निधनानं शिक्षण क्षेत्राचं मोठं नुकसान झाल्याची भावना विद्यार्थ्यांच्या पालकांमधून व्यक्त होत आहे